ठळक बातम्या केंद्र सरकारन देशाअंतर्गत सुवर्ण परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला

रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकडं पाठप्रावा करावा असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली इथं आयोजित भारतीय सुवर्ण आणि आभ्षण संमेलनांच्या द्स या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली संबंधित उद्योगाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एकीकृत सुवर्ण धोरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली रत्न आणि आभ्षण व्यवहारावर आर्थिकृश्टया विपरीत परिणाम होऊ नये यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खबरदारी घेईल आणि यासाठी अर्थमंत्र्न्यालयाच्या संपर्कात असल्याचं प्रभू म्हणाले रत्न आणि आभूशण व्यवसाय वाढवण्यासाठी आरतानं इतर देषांबरोबर आगीदारी करायला हवी असा सल्लाही त्यांनी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिजोरामच्या ल्ंगलेई इथं निवडणूक प्रचार सभेला संबोधित केलं मागील साडेचार वर्षात अॅक्ट ईस्ट या धोरणावर गतीनं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं बॉम्ब आणि बंदूक याच्या दहशतीमधून पूर्वोत्तर राज्य आता बाहेर पडली असून विकासाच्या दिशेनं अग्रेसर होत आहे असं ते म्हणाले ते प्रढं म्हणाले की केंद्रातील भाजपाप्रणित सरकारनं पूर्वोत्तरच्या रेल्वेमार्गांसहीत प्रत्येक क्षेत्राचा विकास केला आहे मिझोरामच्या लोकांनी आता मुख्यधारेशी जुळवून घ्यावे असं आवाहन देखील पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणा या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

भारतीय उच्च आयोगाच्या अधिका यांना त्रास देण्याच्या आणि पूर्वपरवानगीनं पाकिस्तानमध्ये गेलेल्या आरतीय शीख यात्रेकरूंना अधिका यांशी भेट् देण्याची परवानगी नाकारणा या पाकिस्तानचा आरतातर्फ कडक शब्दात विरोध नोंदवण्यात आला आहे लागोपाठ तीस यांदा असं झाल्याचं भारतातर्फे म्हणण्यात आलं असून पाकिस्तान यामुळं आंतरराष्ट्रीय कायद्यांची आणि व्हिएना अटींचे उल्लंघन करत आहे असं म्हटलं आहे भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगान प्रगती करत असून देशात पायाभूत स्विधा उभारण्यावर अर देत आहे या विकासप्रक्रियेत विदेशी ग्रंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी ग्रंतवणूकदारांना भारतात ग्रंतवणूक करण्याची स्वर्णसंधी असल्याच केंद्रीय भूपष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल

त्यामध्ये देशातील रस्ते महामार्गए रेल्वे जहाजबांधणी बंदरे नद्यांमधून करण्यात येणारी जलवाहतूक विमानतळे बांधणीवर प्रामुख्यान लक्ष केंद्रीत केल आहेण् त्यामुळ देशातील पायाभूत स्विधा उआरणी आणि त्यांचे बांधकामए त्यात लागणारे साहित्य यामुळ गुंतवण्कीत प्रचंड वाव आहे उज्वल आरताच्या पायाअरणीत गृंतवणुकदारांनी सहआगी व्हाव विदेशी गृंतवणुकीची मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाला गरज असल्याच यावेळी त्यांनी सांगितले केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात आध्निक शाश्वत आणि स्रक्षिततेला प्राधान्य देण्यात आल आहे जिथ रस्ते तिथ समृध्दी ही विकासाची नवीन संकल्पना निर्माण झाली असून रस्ते बांधणीबाबत राज्यांनी केंद्राकड सतत पाठप्रावा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले देशातील विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते

केंद्र सरकार देशभरात रस्ते बांधणीला प्राधान्य देत आहे

या पार्श्वभूमीवर आध्निक अद्ययावत शाश्वत स्वयंपूर्ण आणि स्रक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याच आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्विकाराव असे आवाहन मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले

ही बालगृह नियमांचं पालन करत नव्हती आणि तिथे असलेल्या मुलांसाठी पोषक ठरेल असं वातावरण तिथे नव्हतं असं मंत्रालयाच्या एका अधिका याने सांगितलं बिहारमधल्या बालगृहात लैंगिक शोषणाची घटना घडल्याचं उघड झाल्यावर देशभरातल्या सगळया बालगृहांची तपासणी करण्यात आली

बंद झालेल्या बालगृहातल्या म्लांना स्रक्षित बालगृहात हलवण्यात आलं आहे दत्तक देणा या संस्था आणि बालगृह यांच्यावर नियमितपणे लक्ष रहावं या उद्देशानं केंद्रीय बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्य आणि जिल्हा स्तरावर बालकल्याण समित्या स्थापण्याची सूचना केली होती आरतीय टपाल विभागातर्फे दुर्मिळ टपाल तिकिटांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय टपाल तिकीट प्रदर्शनाचा प्रारंभ अमरावती इथं पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे टपाल विभागातर्फे प्रसिद्ध झालेली अनेक दशकांतील टपाल तिकिटे प्रदर्शनात पहावयास मिळतील दहावी बारावीच्या आगामी वर्षीक परीक्षेचं वेळापत्रक काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलं

विस्तृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

ग्रूपुरबच्या निमित्तानं आज अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरासह ठिकठिकाणच्या ग्रूद्वारांमध्ये अखंड पाठाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच नगर कीर्तन आणि शीखांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब याचं अखंड पठण् असे विविध धार्मिक कार्यक्रमही होत आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला गुरू नानक जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नागपूरसह देशभरात कार्तिकी पौर्णिमा देखील मोठया उत्साहात साजरी होत आहे कार्तिकी पौणिमेनिमित्त हिंदू भाविकांनी विविध नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी केली आहे या पर्वाला देवदिवाळी असंही म्हणतात महाराश्ट्रातही कार्तिकी पौर्णिमा साजरी होत आहे

प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने प्नित झालेल्या रामटेक नगरीतील शोभायात्रा उत्साहात पार पडली यावेळी शोभायात्रेत सहभागी अक्तांनी जय श्रीरामचा जयघोष करीत संपूर्ण रामटेकनगरी दणाणून सोडली ऐतिहासिक आणि मध्य भारतातील लोकांसाठी महत्वपूर्ण असलेली शोभायात्रा अठराभूज गणेश मंदिरातून प्रारंभ झाली कार्तिक मासाच्या पर्वावर रामटेक नगरीत रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत विविध विकासकामाचे भूमिपूजन झालं राज्याचे वित्त आणि वनमंत्री स्धीर मूनगंटीवार आणि ऊर्जा उत्पादन श्ल्क मंत्री आणि नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि विकासकामांचा प्रारंभ सोहळा झाला बलडाणा महस्ल विभागान राज्यात दृष्काळी स्थिती घोषीत केली आहे त्या अन्षंगाने बलडाणा जिल्हयाला दृष्काळी सवलती लागू करण्यात येत आहेत

यामध्ये जिल्हयातील